सविस्तर वृत्तांत ऐक्या आमच्या प्रतिनिधींकडून अकोला जिल्ह्यात कोरोनाने हौदोस घातला असून शनिवारी दोघांचा तर आज पाच रुग्णांचा बळी गेला

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सात एप्रिल पासून सुरू झाले ते अद्यापही थांबलेले नाही

कोरोनामुळे दररोज सरासरी एक किंवा दोन रुग्ण मृत्युमुखी पडत असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे

चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात आणखी काल एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहेत

कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसब्कची मदत घेण्यात येणार आहे समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे दरम्यान जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या रक्तदात्यांचे आभार मानले आहेत

हिन्दी चित्रपट अभिनेता स्शांत सिंह राजप्त याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही

या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा प्रस्कारदेखील मिळाला होता याशिवाय एम

धोनी द अनटोल्ड स्टोरी केदारनाथ राबता छिछोरे पीके श्द्ध देसी रोमान्स् डिटेक्टीव ब्योमकेश बक्षी अशा चित्रपटांतही त्यानं काम केलं होतं तरुण आणि हरह्न्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेष्ठ गायिका लता मंगेशकर गृहमंत्री अनिल देशमुख ऊर्जा मंत्री नितिन राऊत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह टीव्ही आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी सुशांत सिंगच्या निधंनाबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातल्या न्कसानग्रस्तांना मदत देण्याबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नुकसानग्रस्तांच्या वतीनं त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना यावेळी सादर केलं फडनवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसून या न्कसान ग्रस्तांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे त्यांना मदत करण्याबाबत सरकारचं अस्तित्व क्ठेही दिसत नाही हे आपण म्ख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं फडनवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणाम्ळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार झालेलं नसून त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा भागातली बरीचशी जमीन पाण्याखाली गेली आहे असं राज्यसरकारच्या निवेदनात म्हटलं आहे या धरणाच्या बांधकामासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी समझोता करार केला होता संबंधित क्षेत्रातल्या वनाधिका यांवर दबाव आणून अतिरिक्त जमीन घेतली असल्याचं राज्यशासनाचं म्हणणं आहे नागपूरच्या विभागीय आय्क्तांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या या समितीला अहवाल महिनाभरात सादर करायचा आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आज सलग आठव्या दिवशी वाढ नोंदवली आहे

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रात खाजगी ग्रंतवणूक वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे यामुळे कृषी क्षेत्रातली समृद्धी वृद्धिंगत होऊन देश अधिक स्वावलंबी आणि प्रगत होईल असंही ते म्हणाले मेरठच्या चौधरी चरणसिंह विद्यापीठानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनार आणि ज्नागड कृषी विद्यापीठानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनारला ते संबोधित करत होते यावेळी तोमर यांनी कृषी समस्या सोडविण्यात आणि उत्पन्न वाढविण्यात योगदान देण्याचं वैज्ञानिकांना आवाहन केलं आहे नागप्रात आज द्वपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली असून सर्वत्र विजांच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्य वृष्टी झाली विदर्भात नागपूरसह सर्वत्र पावसाने हजरेई लावलायचे आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधीने सांगितले आहे ब्लडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून पावसाची वार्षिक सरासरी आठ टक्क्यावर पोहोचली आहे दरम्यान ब्लडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हा पाऊस वादळी झाल्यामुळे न्कसान झाले आहे पैनगंगा नदीवरील पर्यायी प्ल वाहून गेल्यामुळे बुलडाणा धाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे जिल्हयात पडलेल्या या दमदार पावसाम्ळे मलकापूर शहरातही मोठे न्कसान केले आहे मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील एक शेतकरी पावसादरम्यान नाल्याच्या पाण्यात वाहून गेला

वाशिम जिल्ह्यत गेले तीन दिवस पावसाने हजेरि लावली आज वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे नागपूरमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे